मिरवेझ उमर फारुक अब्दुल गनी भट बिलाल लोने हाशिम कुरेशी आणि शाबिर शाह यांची सुरक्षा हटवली आहे सैद अली शाह गिलानी यांच्या नावाचा मात्र या आदेशात उल्लेख नाही या आदेशानुसार या नेत्यांची सर्व सुरक्षा तसंच वाहनही काढून घेतली आहेत याशिवाय सरकारकडून त्यांना काही अतिरिक्त सुविधा दिल्या असल्या तर त्याही काढल्या जाणार आहेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी केलेल्या श्रीनगर दौऱ्यात पाकिस्तानकडून निधी पुरवल्या जाणाऱ्या संशयित संस्थांच्या सुरक्षेबाबत पुनर्विचार करायचे संकेत दिले होते दरम्यान जम्मू श्विं सलग तिसऱ्या दिवशीही संचारबंदी सुरुच असून लष्करानं संवेदनशील भागात आज ध्वजसंचलन केलं लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे पाच फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचं जम्मू काश्मिर मधले भाजपा अध्यक्ष रविंद्र रैना यांनी स्वागत केलं आहे

त्यांनीच काश्मिर खोरं उध्वस्त केलं आहे असा आरोप रैना यांनी केला आहे हुरियत नेत्यांमुळेच काश्मिरमधे दहशतवादानं पकड घेतल्याचं त्यांनी सांगितलं पुलवामा ब्रिल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी भाजपानं संपूर्ण देशभर शोकसभा आयोजित केल्या आहेत सर्व जिल्हा मुख्यालयात या शोकसभांचं आयोजन केल्याची माहिती भाजपाचे प्रसिद्धी माध्यम प्रमुख आणि राज्य सभा सदस्य अनिल बलुनी यांनी दिली दहशतवाद विरोधी लढण्याची शपथही यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं पुलवामा हल्ल्यात जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध प्रत्येक राज्यात शांतीयात्रेचं आज आयोजन केलं होतं त्रिर राजकिय पक्षांनीही श्रद्धांजलीपर कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही काल कोलकाता एका श्रद्धांजलीपर मेणबत्ती मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या पश्चिम बंगालमधल्या दोन जवानांचं पार्थिव कोलकात्याहून त्यांच्या मूळ गावी नादीया आणि हावरा श्वि पाठवण्यात आलं तिथे साश्रुनयांनी लष्करी तिमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं आमच्या कोलकात्ता शिल्या प्रतिनिधीनं सांगितलं राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ काल झालेल्या स्फोटात शहीद झालेले मेजर चित्रेश सिंग बिश्ट यांना लष्कराच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांचं पार्थिव देहरादून क्रें नेण्यात येणार आहे पाकिस्ताननं पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचा आरोप आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केला ते आज ओदिशात भाद्रक क्वें एका सभेत बोलत होते दहशतवाद्यांना आश्रय देणा या शेजारी राष्ट्रानं या हल्ल्याला पाठिंबा दिला असं ते म्हणाले गेल्या पाच वर्षात भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या कठोर कारवायांमुळे दहशतवाद्यांमधे नैराश्य आणि उद्विग्नता पसरल्याचं पाकिस्तानच्या लक्षात आल्यानं त्यांनी या हल्ल्याला पाठिंबा दिल्याचं सिंग यांनी सांगितलं सीआरपीएफ जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसून हल्लेखोरांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांना मुभा दिली असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारला तसंच सुरक्षा दलाला सहकार्य करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले असून संपूर्ण देश लष्करासोबत असल्याचं सिंग यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहार आणि झारखंडमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन तसंच काही प्रकल्पांची पायाभरणी केली

स्वच्छ पाण्याचा थेट आरोग्याशी संबंध असून सरकार स्वच्छ जल पुरवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं सांगत त्यांनी झारखंड सरकारचं स्वच्छ भारत अभियानातल्या योगदानाचं कौतुक केलं

हे प्रकल्प बिहारच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देतील असंही ते म्हणाले

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारच्या रतन कुमार सिन्हा आणि रतन ठाकूर यांना प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली अनधिकृत घुसखोरांपासून आसाम मुक्त करण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं आहे ते आज लखीमपूर श्विल्या युवक मेळाव्यात बोलत होते भाजपा आसामचा काश्मिर होऊ देणार नाही

समर्थ नरेंद्र मोदी सरकार पुलवामा हल्ल्यातल्या शहीदांच बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही असंही ते म्हणाले भारत आणि जिणनं पाकिस्तानला कठोर जिारा दिला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल तेहरानमधे जिणच्या उपपरराष्ट्र मंत्री सयद अब्बास अरगाच्छी यांची भेट घेत भारत आणि जिणच्या भूमीवर पाकिस्ताननं घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला याबाबत अरगाच्छी यांनी टिवटरच्या माध्यमातून सांगितलं की दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्याला संमती दर्शवली आहे जम्मू काश्मिरच्या पुलवामा क्वें पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मदच्या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान तर ज्ञिणमध्ये पाकिस्तानी आत्मघातकी पथकानं केलेल्या हल्ल्यात ज्ञिणचे सैनिक ठार झाले होते देशातल्या पहिल्या सेमी हायस्पीड रेल्वेगाडी असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या व्यावसायिक परिचालनाला आज सुरुवात झाली दिल्लीहून आज सकाळी ही गाडी वाराणसीला रवाना झाली या गाडीची पुढच्या दोन आठवड्यांची संपूर्ण तिकीटविक्री झाली असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे दिली पाकिस्ताननं अटक केलेल्या आणि तिथल्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेल्या कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची जाहीर सुनावणी उदयापासून हेग ब्रिल्या आतंरराष्ट्रीय न्यायालयापुढं होणार आहे

या प्रकरणाची सुनावणी उदयापासून सलग चार दिवस होणार आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात नव्यानं तणाव वाढला असताना दोन्ही पक्ष या खटल्यात आपली बाजू कशी मांडणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज बल्गेरियामधे राहणाऱ्या मुळ भारतीयांना भारतात गृंतवणुक करुन देशाच्या विकासात हातभार लावण्याचं आवाहन केलं बल्गेरियाची राजधानी असलेल्या सोफीया मध्ये भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या भारत हा विविध नव्या संधीचा देश आहे असंही त्या म्हणाल्या या दोन्ही देशांच्या परस्पर सहकार्यामधे शिल्या भारतीय समुदायाचा सिहांचा वाटा आहे असंही त्यांनी सांगितलं आज सकाळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर फुलं अर्पण केली अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मॉरिशिओ मार्सी आज तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी दिल्ली क्वें पोहचले माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी त्यांचं दिल्ली विमानतळावर स्वागत केलं उद्या त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा होणार आहे भारत आणि अर्जेटिंना यांचे परस्पर संबंध आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांविषयी ते या भेटीत चर्चा करतील मार्सी उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असून राष्ट्रपतींनी त्यांच्या सन्मानार्थ उद्या रात्री भोजन समारंभ आयोजित केला आहे अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मंगळवारी मुंबईत येत आहेत भारत आणि अर्जेटिंना यांच्यात स्नेह आणि मैत्रीपूर्ण संबंधाची परंपरा दोन्ही देशांना कायमच लाभदायक ठरली आहे

आंतरराष्ट्रीय फलोत्पादन बाजारात राष्ट्रपतींनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली

सिंग यांचा कृषी रत्तन पुरस्कार देऊन गौरव केला त्यानंतर राष्ट्रपतींनी या परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेमुळे शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक लाभ होतील असं देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के

सुब्रमणिअन यांनी म्हटलं आहे